पण त्याचबरोबर फटाक्याच्या धुरामुळं कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे फटाक्याच्या धुरामुळं कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे

पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अंतिम टप्प्यात आली आहे आता भारतीय वैद्यक परिषदेच्या अंतिम मान्यतेनंतर प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे कोरोनाची साथ अटोक्यात आल्यानंतर नायडू रुग्णालय बाणेर येथील कोविड सेंटरच्या जागेत हलवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे

मुळचे प्ण्याचे असलेले तनय मांजरेकर यांनी या प्रयोगात हायपरलूपनं प्रवास केला वेगाचा काहीही त्रास झाला नाही हा गतीमान प्रवासवेळ प्णेकरांसाठी फायद्याचाच ठरेल असं मत त्यांनी नंतर व्यक्त केलं दिवाळीच्या पार्श्वभ्रमीवर मध्य रेल्वे पुणे ते गोरखप्रर अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे

आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या गाडीतून प्रवास करता येणार आहे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वातानुकुलीत बससेवेच्या तिकीटांचे दर कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे

श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले काल कर्जत इथे सबनीस यांच्या हस्ते नारायण सुर्वे स्मृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या वेळी विश्वास वसेकर यांचा नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार वितरणानंतर काव्यजागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

यामध्ये बारा माजी सैनिक शौर्य पदक विजेते आहेत भूमाफिया आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांनी निडरपणे पुढे यावं असं आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे पिंपरी चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी पोलीस महापालिका प्रशासन यांची नुकतीच चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभाग्रहात बैठक झाली या वेळी ते बोलत होते गावामध्येच रोजगार निर्माण होऊन गावाचा विकास कसा साधता येईल यावर वनराई भर देत असून गाव खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन आवश्यक असल्याचं मत वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले काल पुण्यात अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं रवींद्र धारिया यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी ते बोलत होते